भाजपा खासदारांनी आज संसदेच्या दोन्ही सदनात उपस्थित रहावं असा भाजपाचा पक्षादेश केंद्रीय मोटार वाहन कायद्यातल्या नियमानुसारच वाहनांची नोंदणी करण्याच्या केंद्राच्या सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना

मतमोजणीचे कल जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगानं व्यवस्था केली आहे मतमोजणी केंद्रांशिवाय आयोगाच्या संकेतस्थळावरही हे कल उपलब्ध होतील प्रत्येक मतदार संघातल्या मतमोजणीच्या प्रत्येक फेरीचा कल थोड्या थोड्या वेळानी जाहीर केला जाईल वोटर हेल्पलाईल मोबाईल अप्रविरही कल मिळू शकतील

काँग्रेस पक्ष खातंही उघडू शकला नव्हता भाजपा खासदारांनी आज संसदेच्या दोन्ही सदनात उपस्थित रहावं असा पक्षादेश भाजपानं काढला आहे

लोकसभेत काल रात्री उशिरापर्यंत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती या चर्चेत खासदारांनी त्यांची मतं मांडली अनुसूषित जाती जमातींसाठीच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे नोकरी आणि पदोन्नतीत अनुसूवित जाती जमातींचं आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटलं आहे त्यावर काल राज्यसभेत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी निवेदन दिलं त्या खटल्यात केंद्र सरकार पक्षकार नव्हतं तसंच कोणतंही प्रतिज्ञापत्र सरकारनं दिलेलं नव्हतं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार अनुसूचित जाती जमाती आणि वेर मागासवर्गियांच्या कल्याणासाठी बांधील आहे असं त्यांनी सांगितलं न्यायालयाच्या या निर्णयाबाबत विरोधी पक्षसदस्यांनी प्रश्न उपस्थित केले अनुसूचित जाती जमातीच्या हितरक्षणासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी त्यांनी केली

ज्या प्रकरणांमध्ये खटला दाखल होऊ शकत नसल्याचं सकृतदर्शनी आढळेल अशाच प्रकरणांमध्ये आरोपीला हंगामी जामीन देता येईल असं न्याययमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं या कायद्याअंतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यापूर्वी कोणत्याही चौकशीची किंवा वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं असमचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असमचे प्रमुख परेश बरुआला शांती चर्चेसाठी आवाहन केलं आहे तसंच समाजातल्या सर्व घटकांना राज्यात शांती आणि स्थैर्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे आत्मसमर्पण करणाऱ्या बोडोलँडच्या बंडखोरांचं त्यांनी स्वागत केलं काल कोक्राझार कें आयोजित बोडोलँड दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते बंडखोर मुक्त असमचं त्यांचं स्वप्नं असल्याचं ते म्हणाले जैश ए मोहम्मदवे तीन अतिरेकी चकमकीत मारले गेल्याच्या घटनेचा तपास केंद्रानं राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे जम्मू श्रीनगर मार्गावर गेल्याच महिन्यात ही घटना घडली होती हे अतिरेकी सांबा या भागात आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून जम्मू काश्मीरमध्ये कसे आले याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवल्याचं नोटिफिकेशन काल केंद्रीय गृहमंत्रालयानं काढलं वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट श्वं घडलेल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे पंचवीस वर्षांच्या शिक्षिकेला जाळून मारण्यात आल्याच्या या घटनेनं समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या यासंबंधीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय देऊ असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल मुंबईत सांगितल दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागानं खबऱ्यांचं जाळं आणखी मजबूत करावं आणि त्यांना बक्षीसही द्यावं अश्या सूचना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिल्या आहेत काल त्यांनी या विभागाची आढावा बैठक घेतली त्यात त्यांनी या सूचना दिल्या आहेत जप्त केलेल्या मालाच्या पाच टक्के रक्कम या खबऱ्यांना द्यावी अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत

काही वाहनांकडे कायदेशीर प्रमाणपत्र असतानादेखील काही राज्य या वाहनांची नोंदणी करत नाही असं केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत वाहन पद्धतीमुळे वाहन निर्मात्यांनी वाहन निर्मितीच्यावेळी सुरक्षाविषयक सर्व मानकांची पूर्तता केली आहे की नाही याची माहिती मिळते त्यामुळे वाहनांची नोंदणी लवकर होते असंही या मार्गदर्शक सूचनांमधे नमूद केलं आहे भारताला एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची विक्री करायला अमेरिकेनं मंजुरी दिली आहे

कोणत्याही हवाई इल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला समर्थ आणि सक्षम करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल एक हजार पेक्षा जास्त लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रभाव एप्रिल मध्ये कमी होईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे ते काल व्हाईट हाऊस ध्वे पत्रकारांशी बोलत होते उष्ण हवामानात या प्रकारचे विषाणू टिकाव धरत नाही असं ते म्हणाले मात्र अमेरिकन आरोग्य तज्ञांनी हा विषाणू संसर्ग वाढण्याबाबत धोक्याच्या सूचना दिल्या आहेत लस्सिट या ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकातही या विषाणू संसर्गाचा धोका या वर्षाच्या शेवटी वाढेल असं भाकीत वर्तवलं आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या या आपत्तीला यशस्वीपणे तोंड देत असल्याबद्दल ट्रम्प यांनी चीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे कौतुक केलं पतमानांकन ठरवणा या शिवफक्ति या अमेरिकेतल्या नामांकित संस्थेवर केलेल्या सायबर हल्ल्यासाठी अमेरिकेनं चार चिनी लष्करी अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे

नागरिकांची व्यक्तिगत गोपनीय माहिती सायबर चाचांच्या हातात पडली होती क्ट्रीडा आणि ब्रिटनच्या काही नागरिकांनाही याचा फटका बसला होता अटलांटा खिल्या फेडरल न्यायालयात कंपनीवर दावा दाखल झाला होता

श्रेष्ठ युनानी विद्वान आणि समाज सुधारक हकीम अजमल खान यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो युनानी औषधोपचारांच्या रोगप्रतिबंधक आणि रोगनाशक गुणधर्माविषयी जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे युनानी दिवसानिमित्त आयुष मंत्रालयानं नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना माऊंट मॉन्गनुईमधल्या बे ओव्हल खे आज सुरु आहे न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे